कोविड प्रादुर्भाव पूर्णपणे आटोक्यात येईपर्यंत या सूचना पाळणं आवश्यक असल्याचं गृहमंत्रालयानं म्हटलं आहे कोविड संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लसीकरणाला गती द्यावी असा सल्ला मंत्रालयानं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिला आहे

जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांनी हे आदेश जारी केले संचारबंदीच्या काळात जिल्ह्यातले सर्व दवाखाने औषधी दुकानं पेट्रोलपंप गॅस वितरण दुध तसंच दुग्धजन्य पदार्थ विक्री इत्यादी अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत

नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे जीवनावश्यक वस्तू व्यवहारांना मात्र या संचारबंदीतून सूट देण्यात आली आहे

मात्र कोविडचा वाढता संसर्ग थोपवण्यासाठी गरजेन्सार कठोर उपाययोजना करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं ते म्हणाले

आणि लोकांचं सुद्धा सहकार्य मिळत आहे याच्या पुढे जसं जसं आम्हाला वाटलं की आणखी सक्तीची गरज आहे आणखी टाईट करण्याची गरज आहे

आमच्याकडे सगळी यंत्रणा सज्ज आहे

स पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि मराठी भाषा विभाग यांच्या विशेष परिसंवादाचं द्रदृष्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते काल उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते

मुख्यमंत्र्यांनी यावेळी कुसुमाग्रजांची मराठी माती ही कविता वाचून दाखवली

मराठीचा प्रसार प्रचार व्रद्धिंगत करण्यासाठी प्रत्येकाने मराठीचा आग्रहपूर्वक वापर करण्याचं आवाहन मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी केलं आहे ते काल औरंगाबाद इथं मराठी भाषा गौरव दिनाच्या श्भेच्छा देतांना बोलत होते यंदा कोविड पार्श्वभूमीवर ऑनलाईन पद्धतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे औरंगाबाद इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीनं आज सायंकाळी प्रसिद्ध लेखक प्रसाद कुमठेकर यांचं प्रसार माध्यमातील मराठी भाषा या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं आहे सायंकाळी सहा वाजता विद्यापीठाच्या फेसब्क पेजवरून या व्याख्यानाचा लाभ घेता येईल

उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली ग्रंथालय संचालनालयाच्या प्रबोधन पाक्षिक शताब्दी वर्ष तसंच मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमाच सामंत यांच्या हस्ते द्रदूश्य प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते मराठी भाषेच्या प्रसार आणि प्रचाराचं कार्य फक्त मराठी भाषा गौरव दिनाप्रते मर्यादित न ठेवता ते वर्षभर चालू ठेवावं असं आवाहन सामंत यांनी केलं

जालना इथं नवीन मोंढ्यातल्या सर्व व्यापाऱ्यांनी तसंच कपडा व्यावसायिकांनी व्यवहार बंद ठेवले बीड शहर जिल्हा व्यापारी महासंघ शहर कापड संघ तसंच आदर्श मार्केट असोसिएशनच्या च्या वतीनंही बंद पाळण्यात आला हिंगोली इथं जिल्हा व्यापारी महासंघासह जिल्हा कर सछागार संघटनेनंही बंद पाळला परभणी जिल्ह्यात काही ठिकाणी कडकडीत बंद तर काही ठिकाणी सर्व व्यवहार सुरळीत असल्याचे दिसून आलं नांदेड जिल्ह्यातही बंदला समिश्र प्रतिसाद मिळाला लातूर जिल्हा व्यापारी महासंघाने पाठिंबा दिला मात्र आज आणि उद्या जनता संचारबंदी असल्यामुळे व्यापाऱ्यांनी काल व्यवहार सुरु ठेवले होते उस्मानाबाद शहरासह उमरगा भूम परंडा वाशी कळंब आणि लोहारा शहरात कालच्या बंदला मोठा प्रतिसाद मिळाला सर्वच ठिकाणी व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानांना निवेदन पाठवून व्यापाऱ्यांना जीएसटी विवरणपत्र सुलभतेने भरता येईल असा बदल कायद्यात करण्याची विनंती केली आहे

यंत्रमागधारकांनी लवकरात लवकर वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या रविवारी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत

द्सऱ्या खेलो इंडिया राष्ट्रीय हिवाळी खेळांचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते द्रदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून झालं त्यावेळी ते बोलत होते

देशातल्या पहिल्याच राष्ट्रीय खेळणी प्रदर्शन महोत्सवाला आजपासून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सुरुवात होईल

ते काल औरंगाबाद इथं कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या आढावा बैठकीत बोलत होते नागरिकांमध्ये मास्कचा वापर आणि गर्दी टाळण्यासह इतर नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचे सूचित केलं पालकमंत्र्यांच्या हस्ते काल पोलिस आयुक्त कार्यालयात पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोना योद्धा म्हणून प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं दरम्यान पालकमंत्री देसाई यांनी काल शहरात उभारल्या जात असलेल्या बाळासाहेब ठाकरे स्मुती उद्यानाची पाहणी करून या जागेची वैशिष्ट्यं जपण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या देसाई यांच्याहस्ते याठिकाणी व्रक्षारोपणही करण्यात आले

या बहुमाध्यम चित्ररथामध्ये शाहीर विजय सातोरे आणि संचाद्वारे गीत तसंच नाट्य सादरीकरणाच्या माध्यमातून कोविड लसीकरण तसंच आत्मनिर्भर भारत या योजना आणि विविध उपक्रमांबाबत जनजागृती करण्यात येणार आहे

कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनी सावरकरांचा तुरुंगवास आणि इतर कार्यावर उजाळा दिला

जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळेत महाराजस्व अभियानांतर्गत झालेल्या या कार्यक्रमात जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी उपस्थित होते कळमनुरी उपविभागाने प्रशासन आपल्या दारी हे ब्रीद सत्यात उतरवले या शब्दांत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी विभागाचा गौरव केला

मातीकाम पूर्ण झाल्यानंतर या सर्व रस्त्यांचं मनरेगा अंतर्गत खडीकरण आणि मजब्रतीकरण करण्यासाठी प्रस्ताव दखल करण्यात येणार आहेत

शेतकऱ्यांनी या आंदोलनास मोठा पाठिंबा देत आपापल्या परिसरातल्या रोहित्रासमोर बसून आंदोलन केलं

जिल्हा परिषदेला मिळालेल्या तीन पश् चिकित्सा आणि उपचार वाहनाचे लोकार्पण काल चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते निव्तत सनदी अधिकारी दिवंगत भ्जंगराव कुलकर्णी यांना काल औरंगाबाद इथं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली संस्थेचे माजी अध्यक्ष असलेल्या भ्जंगराव यांनी संस्थेच्या जडणघडणीत दिलेल्या योगदानाला यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ एस बी वराडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी उजाळा दिला माजी केंद्रीय ग्रहमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या प्रण्यतिथी निमित्त काल त्यांना अभिवादन करण्यात आलं नांदेड इथं पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी पुष्पहार अर्पण करून शंकरराव चव्हाण यांना आदरांजली वाहिली उस्मानाबाद जिल्हयात आरोग्य सेवेसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यावर अधिक भर द्यावाअसे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ विजयक्रमार फड यांनी दिले आहेत जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटंब कल्याण संस्थेची बैठक काल झाली त्यावेळी ते बोलत होते